भारताच्या सुमित नागलचा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश आता सविस्तर बातम्या भारत चीन भारत आणि चीन दरम्यान आज पूर्व लदाख मधल्या चुशूल इथ ब्रिगेडियर पातळीवर चर्चा होणार आहे

दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शांतता राखण्यासाठी आणि दोन्ही देशांतला तणाव कमी करण्यासाठी सध्या विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असतानाही चीननं हे चिथावणीखोर कृत्य केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अमेरिका दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात तसंच भारत आणि भूतानलगतच्या सीमेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन जबरदस्तीनं तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे असं अमेरिकेचं संरक्षण खातं पेंटॅगॉननं म्हटलं आहे

तो भाग आपल्या वर्चस्व ठेवण्यासाठी चीननं या समुद्रातल्या आपल्या ताब्यात असलेल्या बेटांवर सैन्याची जमवाजमव केली आहे हा संपूर्ण प्रदेश खनिजं तेल आणि इतर नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असून जागतिक व्यापाराच्या दृष्टीनंही ते मोक्याचं ठिकाण आहे असं पेंटॅगॉनच्या चीनच्या लष्करी हालचालींसदर्भातल्या अहवालात म्हटलं आहे भारतीय विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये शिक्षणासाठी परतू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी चीनमधील भारतीय दूतावासानं काल एक नोटीस जारी केली आहे चीनच्या शिक्षण विभागामार्फत पुढील सहामाहीच्या सत्राबाबत अद्याप काही ताजी माहिती देण्यात आलेली नाही असं या नोटिसीत म्हटलं आहे तरी चीनमध्ये परतण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाच्या संकेत स्थळाला वरचेवर भेट देऊन त्यासंबंधीची नवी माहिती घेत रहावी असंही त्यांना सांगण्यात आलं आहे

त्यानंत चीननं हे निर्बंध काही अंशी शिथिल केले असले तरी परदेशी विद्यार्थ्यांना अद्याप चीनमध्ये परतण्याची परवानगी दिलेली नाही

राजनाथसिंह त्यांचे रशियाचे समपदस्थ शोइगु यांच्याशी द्विपक्षीय सहकार्य आणि इतर सामायिक मुद्द्यांवर चर्चाही करणार आहेत

जयशंकर यांनी काल त्यांचे नायजेरियाचे चे समपदस्थ जेफ्री ओन्येआमा यांच्याशी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय हिताच्या विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली दहशतवाद घुसखोरी आणि चाचेगिरीविरोधात दोन्ही देशांच्या सक्षस्त्र दलांमार्फत सुरू असलेले प्रयत्न यापुढेही सुरू ठेवण्याबाबत यावेळच्या चर्चेत सहमती झाली ट्रम्प पॉम्पेओ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द्ःख व्यक्त केलं आहे प्रणव मुखर्जी यांच्या निधनानं आपल्याला द्ःख झाल्याचं ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांनीही मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भारत आणि अमेरिकेदरम्यान निकटचे संबंध प्रस्थापित होण्यात त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा मोठा वाटा होता असं पॉम्पेओ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनानं भारताला सर्वोत्तम दर्जाचं संरक्षण सहकार्य देण्याची तयारी दर्शवली असल्याकडेही अमेरिकेचे उपमंत्री स्टीफन बीगन यांनी लक्ष वेधलं अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक फोरमच्या वतीनं आभासी माध्यमातून आयोजित केलेल्या तिसऱ्या भारत अमेरिका नेतृत्व शिखर परिषदेत बीगन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली

प्रसाद फेसब्क केंद्रीय द्रसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून भिन्न स्वरुपाचे विचार योग्यरीत्या मांडले जावेत यासाठी विशिष्ट देशनिहाय समुहांसाठी मार्गदर्शक सुचना तैय्यार कराव्यात असं त्यात म्हटलं आहे

निवडणुकीच्या काळात फेसबुक इंडियानं केंद्राच्या विचारधारेला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट आणि पेजेस लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले असं प्रसाद यांनी काही उदाहरणं देऊन नमूद केलं आहे

य्एस ओपन भारतीय खेळाडू सुमित नागलनं काल रात्री अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला